नागेश्वर राव यांच्या नियुक्तीला आव्हांन देणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीतुन बाहेर पडण्याचा सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा निर्णय जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार मेघालयात दुर्गम भागात खाणीत अडकलेल्या पंधराजणांच्या सु किसाठीची मोहीम थांबवणार नसल्याचं सरकारचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण प्रयागराज कुंभमेळ्यात आज पौंष पौणिमेला लाखो भाविक दुसऱ्या मुख्य स्नाननामधे झाले सहभागी आंतरराष्ट्रीय क्रिके परिषदेच्या ताज्या कसो ी मानांकन यादीत कर्णधार विरा कोहली अव्वल स्थानावर कायम ऑस्ट्रेलियन खुल्या भिस स्पर्धेच्या महिला एकेरी ग ित सिमोना हालेप बाहेर युवा प्रवासी भारतीय दिवस संमेलनाला आज उत्तरप्रदेशात वाराणसीत सुरुवात झाली भारतीय आणि अनिवासी भारतीयांची समान ओळख हीच आपली शक्ती आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी या संमेलनात बोलताना सांगितलं अनिवासी भारतीयांच्या आधीच्या पिढ्या व्यावसायिक व्यापारी श्रमिक उद्योजक म्हणून परदेशात गेल्या आणि त्यांनी तिथे बहुमूल्य योगदान दिलं असं सांगत अनिवासी भारतीयांचं परदेशांतलं योगदान भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे असं त्या म्हणाल्या भारत उच्च संशोधन विकास आणि उच्च शिक्षणाचं केंद्र बनू शकेल असा विश्वास सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला

पंधराव्या अनिवासी भारतीय दिवसाच्या निमितानं आयोजित संमेलनालाही आज सुरुवात झाली वाराणसीत पहिल्यांदाच हा कार्यक्रम होत असून तीन दिवसांच्या या संमेलनाला सुमारे सहा हजार अनिवासी भारतीय सहभागी होतील असा अंदाज आहे नव्या भारताच्या निर्मितीत अनिवासी भारतीयांची भूमिका ही यावर्षीची संकल्पना आहे मॉरिशस चे प्रधानमंत्री प्रविदकुमार जुगनाथ यांच्यासह भारतीय वंशाचे जगभरातले नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या अनिवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारीक उद्घाज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे मॉरिशसचे प्रधानमंत्री या उद्घाजे सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या बुधवारी या संमेलनात मार्गदर्शन करतील तसंच अनिवासी भारतीयांना सन्मानित करतील मणिपूर मेघालय आणि त्रिपूरा ही राज्य आज आपला राज्यस्थापना दिवस साजरा करत आहे

राष्ट्रपती रामनाथ कोंविद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही राज्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

राज्यानं एक वर्षांपेक्षाही कमी काळात उल्लेखनीय प्रगती केली आहे हे राज्य विकासांची नवी शिखरं यापुढेही सर करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली मेघालयच्या जनतेनं देशाच्या प्रगतीत महत्वपूर्ण योगदान दिल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हाकें आहे राज्याच्या निरंतर प्रगतीसाठी त्यांनी प्रार्थना केली आहे कर्ना क्रिमधल्या तुमाकुरु ब्रिल्या सिद्ध गंगा मठाचे प्रमुख श्री शिव कुमार स्वामीगेलु यांचं आज सकाळी निधन झालं

आज दुपारी साडेचार वाजता शासकीय त्रिमामात त्यांच्यावर दफनविधी करण्यात आले कर्ना क्रिचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी स्वामी गेलु यांच्या निधनामुळे तीन दिवसांचा शासकीय दुखवती जाहीर केला असून उदया कर्नाक्रातल्या शाळा तसंच महाविदयालयं बंद राहणार आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वामी गेलु यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे स्वामीगेलु यांनी आरोग्य तसंच शिक्षण क्षेत्रात विशेष योगदान दिलं असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हा ठिं आहे तर स्वामीगेलु यांनी आपलं संपूर्ण आयुष्य गरीब आणि वचींतासाठी वेचलं असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हात्रिं आहे सीबीआयचे हंगामी संचालक म्हणून एम नागेश्वर राव यांच्या नियुक्तीला आव्हांन देणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीतुन बाहेर पडण्याचा निर्णय सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी घेतला आहे सीबीआयच्या नव्या संचालकांची निवड करण्यासाठी स्थापन केलेल्या निवड समितीचे आपण सदस्य असू असं त्यांनी म्हांत आहे या उच्च अधिकार प्राप्त निवड समितीमध्ये प्रधानमंत्री सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते आणि सरन्यायाधीश किंवा त्यांनी नामनिर्देशीत केलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती यांचा समावेश असतो सरन्यायाधीश गोगोई आणि न्यायमुर्ती संजीव खन्ना यांच्या पीठापुढे सीबीआयचे हंगामी संचालक राव यांच्या नियुक्तीला आव्हांन देणाऱ्या कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु होती तेव्हा त्यांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलानं आज दोन दहशतवाद्यांना ठार केलं सुरक्षा दलाच्या दहशतवाद विरोधी कारवाई दरम्यान बडगाम जिल्ह्यातल्या हापतनगर चरार ए शरीफ परिसरात घेराव आणि शोध मोहिमेनंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली पश्चिम बंगालमधे होणाऱ्या भाजपाच्या सभेला येत असलेल्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हेलिकॉप उला मालदा धावपट्टीवर उतरण्याची परवानगी नाकारल्यानं भाजपानं पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे राज्यसरकारनं सांगितल्यानुसार या धावपट्टीवर कोणतंही दुरुस्तीचं काम सुरु नसून काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं हेलिकॉप उ या धावपट्टीवर उतरलं होतं अशी माहिती केंद्रीयमंत्री पियूष गोयल यांनी आज पत्रकारांना दिली तृणमूल काँग्रेस पक्ष हा भाजपा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरत असल्याचं यावरुन सिद्ध होत आहे असं गोयल म्हणाले

या खाणकामगारांना अडकून महिनाभराहून अधिक काळ झाला आहे

या प्रकरणाची पुढची सुनावणी पुढच्या आठवडयात होणार आहे उत्तरप्रदेशात प्रयागराज धिं सुरु असलेल्या अर्धकुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी दुसरं मुख्य स्नान केलं स्थानिक प्रशासनानं पवित्र स्नानासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून पौष पौर्णिमा हा कुंभमेळयातला महत्वाचा दिवस असल्याचं पंडित शामराज मिश्रा यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

आयसीसीनं आज ही यादी जाहीर केली चेतेश्वर पुजारा तिसऱ्या तर रिषभ पंत सतराव्या स्थानावर आहे मेलर्बन शिं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या शिंमस स्पर्धेत आज चारवेळा विजेत्या ठरलेल्या सेरेना विलियम्सनं जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या सिमोना हालेपचा पराभव केला